याप्रश्री कोणत्याही त्रयस्थाच्या मध्यस्थीची शक्यता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे दोन्ही देश चर्येतून सर्व प्रश्न सोडवू शकतात असं त्यांनी स्पष्ट केलं

दोन्ही नेत्यांमधे विविध मुद्यांवर चर्चा झाली भारत आणि पाकिस्तान यांच्यातले प्रश्न द्विपक्षीय असून त्याबाबत तेर कोणत्याही देशाला कष्ट देण्याची आपली डिछा नाही हे मोदी यांच मत आपल्याना मान्य असल्याचं ट्रम्प यांनी बातमीदारांना सांगितलं

यामुळे मित्रपक्षांसोबतचं भारताचं नातं अधिक दृढ झालं असून जागतिक व्यासपीठावर देशाचा आवाज बुलंद झाला आहे

जद्यविविधता हवामान बदल प्लास्टिक कच याची विल्हेवाट डिजिटल परिवर्तन या क्षेत्रामधे भारत योजत असलेल्या नावीन्यपूर्ण उपायाबाबत या परिषदेत हजर असलेले जगभरातले नेते उत्सुकता दाखवत होते सामाजिक विषमता दूर करण्यासाठी सक्षमीकरण आणि सर्वसमावेशकता यांच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या भारताच्या प्रयत्नांचा प्रधानमंत्र्यांनी आपल्या भाषणात ऊहापोह केला

इराणचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद जावेद झरीफ यांनी अनपेक्षितरित्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या निमंत्रणावरून बियारिट्झ इथल्या परिषदेला हजेरी लावली ट्रम्प आणि रौहानीयांच्या मधली ही भेट अगदी मुसद्दीपणानं आयोजित करण्यात आल्याचं मॅक्रोन यांनी सांगितलं जर वातावरण योग्य असेल तर आपण नक्कीच रौहानी यांना भेटू असं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं जम्मू कश्मीरमधे केंद्र सरकारच्या विकास योजना राबवण्यासाठी क्षेत्र निश्वित करायला अल्पसंख्याक मंत्रालयाचं पथक आजपासून राज्याचा दोन दिवसांचा दौरा करणार आहे शाळा महाविद्यालयं कौशल्य विकास केंद्र रुग्णालयं तसंच तेर सुविधांची नेमकी गरज किती आहे याचा धांडोळा हे पथक घेईल तसंच राज्यात सामाजिक आर्थिक विकास योजनांची शक्यताही हे पथक आजमात आहे

अतिरिक्त राखीव निधी सरकारकडे हस्तांतरित करण्याबाबत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती या समितीच्या शिफारशी रिझर्व्ह बँकेनं स्विकारल्या असल्याचं बँकेनं काल संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे कश्मीरमधल्या सरकारी रुग्णालयांमधे जीवरक्षक औषधांचा तुटवडा नाही असं कश्मीरचे विभागीय आयुक्त बशीर अहमद खान यांनी स्पष्ट केलं आहे सरकारी रुग्णालयांमधल्या औषधांच्या साठ्याबाबतची आढावा बर्क्र काल त्यांनी घेतली सरकारतर्फे रुग्णालयांना उपलब्ध करुन दिली जाणारी औषधं पुढच्या पाच ते सहा आठवड्यापर्यंत पुरतील तेकी असल्याचं त्यांनी सांगितलं

घर खरेदीदारांचे तीन हजार कोटी रुपये हडपल्याचा आरोप असल्यानं या कंपनीच्या अधिका यांवर कारवाई करता यावी या दृष्टीनं या अहवालाची तपासात मदत होईल म्हणून सात दिवसात हा अहवाल या यंत्रणांना द्यावा असे निर्देश न्यायमूर्ती अरूण मिश्रा आणि न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या पीठानं दिले

देशात डाळींचा अजिबात तुटवडा नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री रामविलास पासवान यांनी काल नवी दिल्ली कें बातमीदारांना याबाबत माहिती दिली

शिवाय कुठंही साठेबाजी आढळली तर सरकार कडक कारवाई करेल ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू परवडणा या दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकार दरांवर लक्ष ठेवून आहे आणि गरजेनुसार योग्य कारवाई करेल असं पासवान यांनी सांगितलं कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस

यातल्या तीन जणांना उपमुख्यमंत्री म्हणून नेमण्यात आलं आहे गेल्या आठवङ्यात या मंत्र्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं होतं तीन उपमुख्यमंत्र्यांपक्षी गोविंद कारजोल यांना सार्वजनिक बांधकाम आणि समाज कल्याण खातं देण्यात आलं आहे तर दुसरे उपमुख्यमंत्री अबथ नारायण यांना उच्च शिक्षणमाहिती आणि तंत्रज्ञान खातं देण्यात आलं आहे तिसरे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांना वाहतूक विभाग सोपवण्यात आला आहे वित्तऊर्जा खाद्य आणि आपूर्वी सिंचन नगरविकास हे महत्त्वाचे विभाग मुख्यमंत्र्यांनी स्वतः कडेच ठेवले आहेत

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांच्याबरोबरच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि बँकेच्या त्वेर काही पदाधिका यांविरुद्धही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

त्यात रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक तत्व आणि बँकिंग कायद्याच उल्लघन झाल असल्याचा तपासणी अहवाल नाबार्डनं दिला होता

सिंधून या स्पर्धेत अंतिम सामन्यात जपानच्या नोझोमी ओकुहरावर एकतर्फी विजय मिळवत सुवर्णपदक पटकावलं होतं असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय बँडमिंटनपटू ठरली आहे साईप्रणितनं कांस्यपदक पटकावलं होतं भारताचा अव्वल मानांकित टेनिसपटू प्रज्ञेश गुंनेश्वरन हा काल अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेतून बाहेर गेला आहे